गेल्या केवळ तेरा दिवसांमधे रुग्ण संख्या तीस लाखांवरून चाळीस लाखावर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार नाहीत त्याम्ळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षपद भूषवतील पटोले यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वाना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे काही दिवसांपूर्वी अधिवेशनाच्या पार्श्वभ्मिवर पटोले यांनी आरोग्य सचीव आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती या सर्वांची देखील आज चाचणी करण्यात आली आहे

आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळल्याचा हा उच्चांक आहे

जळगाव जिल्ह्यात साकेगावजवळ कोविड रुग्णालयातल्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली भुसावळ शहरातल्या वुदध महिलेचा मृतदेह जळगाव इथल्या वृद्धेच्या नातेवाईकांकडे स्पूर्द करण्यात आला मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी भूसावळ कब्रस्थानात मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला मात्र आमदार संजय सावकारे आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात सुपूर्द करून मूळ मृतदेह ताब्यात घेत त्याच दफन करण्यात आलं उस्मानाबाद शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाजातल्या दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनी एकत्र येऊन आठ वेगवेगळ्या भागात मोहल्ला क्लीनिक सुरू केले आहेत मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहल्ला क्लीनिकची उभारणी दानशूर व्यक्तींच्या खर्चातून करण्यात आली आहे तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्यानं मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार मिळाल्यामुळे नागरिकां मधून समाधान व्यक्त होत आहे पावसाळ्यात सर्दी अंगदुखी ताप किंवा तत्सम आजारांवर उपचार करण्याची नागरिकांची मानसिकता नव्हती कोरोनाच्या भीतीम्ळे नागरिक असे आजार अंगावर काढून घरातच बसत होते यावर उपाय म्हणून मुस्लिम समाजातल्या प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत जनजाग़ती केली आहे कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसंच राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातल्या स्वयंसेवी संस्था तसंच लोकप्रतिनिधींच्या साहाय्यानं माझे क्टुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जाणार असल्याचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत घेतला त्यावेळी ते बोलत होते शिक्षक हेच खरे राष्ट्रनिर्माते असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते आज शिक्षक दिनानिमित आयोजित शिक्षक प्रस्कार वितरण समारंभात बोलत होते

आपल्या परंपरेत गुरुचं स्थान सर्वोच्च मानलं असल्याचं राष्ट्रपती म्हणाले राज्यातले दोन शिक्षक अहमदनगर जिल्ह्यातले नारायण मंगलाराम आणि मुंबईच्या संगीता सोहोनी यांचा प्रस्कार विजेत्यांमधे समावेश आहे कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी दुरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून यंदा या प्रस्कारांचं वितरण केलं

शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि देश घडवण्यातल्या त्यांच्या योगदानाबददल देश कृतज्ञ असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबददल त्यांचं आपण आभार मानतो असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे भारतीय संस्कृतीत ग्रु शिष्याची समृद्ध परंपरा आहे विद्यार्थ्यांना ग्णवंत ज्ञानवंत चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात असे गौरवोद्गार काढत उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीला त्यांनी वंदन केलं आहे

वरळी आणि नायगाव इथल्या बीडीडी चाळींचा रखडलेला प्नर्विकास वेगानं व्हावा त्यासाठी काल मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी वर्षा इथं विशेष बैठक बोलावली होती याकामी महसूल विभागाकडून आवश्यक तेवढे उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार निय्क्त केले जावेत तसंच भाडेकरूंचं योग्य स्थलांतर करावं असंही त्यांनी सांगितलं

यामुळे औरंगाबाद आणि नांदेड जिल्हा प्रशासानं गोदावरी आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचं वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

गडचिरोली शहरासह काही तालुक्यांमध्ये आज सकाळी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला शिवाय पुरामुळे शेतात निर्माण झालेली दलदल या पावसामुळे वाहून जायला मदत होणार असून धान पिकाला चांगला फायदा होणार आहे नाशिक शहर आणि परिसरातही म्सळधार पाऊस सुरू आहे नाशिक शहर आणि परिसरात म्सळधार पाऊस सूरू आहे वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने दिलेल्या उघडीपीने शेतीच्या कामांना वेग आला आहे बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं आमदार स्रेश धस यांच्यासह सतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शहरातल्या एका मंगल कार्यालयात उसतोड मज्रांच्या प्रश्नासंदर्भात आमदार धस यांनी काल मेळावा घेतला होता जिल्ह्यात जमावबंदी असतानाही या मेळाव्याला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे आपती व्यवस्थापन कायद्याअतंगत ग्न्हे दाखल केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच आहे

पोलिसांनी नवी मंबईतल्या सीबीडी बेलापूर इथून मेटाकॅलोन या अमली पदार्थाचा साठा बाळगणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे यासंदर्भात पोलीसांना पक्की माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली

स्शांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असलेल्या सी बी आय पथकान आज स्शांतच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाची पाहणी केली गेल्या दोन आठवड्यात या पथकानं अधिक चौकशीसाठी किमान दोनदा त्याच्या निवासस्थानाला भेट दिली आहे सी बी आय पथकासोबत फोरेन्सिक तज्ञ तसाच सूशांतचा आचारी नीरज आणि सूशांतबरोबर राहणारा त्याचा मित्र सिदधार्थ पिठानीही हजर होते